या प्रकरणी अटकेत असलेल्या पाच जणांविरोधात तसंच इतर पाच जणांविरोधातही विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर कलि आहे

शिवाजी पवार यांनी दिली